भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे पेडर रोड खिल्या फिल्म प्रभागच्या परिसरात भारतीय रजतपटांचा पिहास आणि चित्रपटांच्या माध्यमातून उलगडत जाणारी भारताची सामाजिक सांस्कृतिक प्रगती दर्शवणारं हे संग्रहालय आहे

या संग्रहालयामधे गुलशन महालाच्या प्रतिकृती जुनी उपकरणं फोटो वेशभूषा आणि विविध दुर्मिळ स्मृतीवस्तूचा संग्रह आहे हा संग्रह नऊ गटात विभागला गेला आहे उद्घाटन समारंभात चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दिल्लीला जाणा या राजधानी एक्सप्रेस सेवेला आजपासून सुरुवात होणार आहे रेल्वेमंत्री पियूष गोयल आज या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दर ब्रुधवारी आणि शनिवारी ही गाडी सुटेल आणि हजरत निझामुद्दिन स्थानकात दुस या दिवशी सकाळी पोहोचेल दिल्लीहून ही गाडी दर गुरुवार आणि रविवारी दुपारी सुटेल आणि मुंबईला दुस या दिवशी सकाळी पोहोचेल गुजराथऐवजी मध्य प्रदेशातून दिल्लीकडे जाणारी ही पहिलीच राजधानी असेल

त्यासोबत दिवा पनवेल रोहा मार्गावर मेम् सेवा तसंच प्रणे कर्जत पनवेल विस्तारीत पॅसेंजर गाडीचं उद्घाटन सुद्धा गोयल यांच्या हस्ते होईल

केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत क्वालालंपूर क्वा सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्यफेरीत आज सायना नेहवाल आणि तीनवेळा विश्वविजेती राहीलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन यांच्यात लढत होणार आहे

दरम्यान किदांबी श्रीकांत पुरूषांच्या एकेरी स्पर्धेतनं बाहेर पडला आहे

महाराष्ट्रानं कालच्या दिवशी आठ सुवर्णपदकांची चांगलीच कमाई करुन दाखवली